एन आय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले की भारत ही सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून पायाभूत सुविधांमध्ये गूंतवणूकीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे परदेशी गुंतवणूकही विक्रमी पातळीवर असून नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारं सर्वश्रेष्ठ केंद्र म्हणून भारताची गणना होत आहे

अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली विरोधकांच्या एकत्रीत आघाडीबद्दल मोदी यांनी टीका केली की हे पक्ष केवळ घराणेशाहीचं धोरण राबवत आहेत ही आघडी निवडणुकीपूर्वीच फूटते की निवडणुकीनंतर एवढाच प्रश्न आहे असं ते म्हणाले मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीच्या घटनात्मक प्रक्रियेला वेळ लागणार असून ही गोष्ट आंदोलकांनी लक्षात घ्यावी आणि हिंसेचा मार्ग सोडावा असं आवाहन राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलं आहे आंदोलनामुळे राज्यातल्या उद्योगांचं नुकसान होणार नाही याची काळजी आंदोलकांनी घ्यायला हवी आंदोलनाची झळ उद्योगांना बसली तर राज्यात कुणी गुंतवणूक करायला धजावणार नाही त्यामुळे राज्यातली बेरोजगारी वाढेल असं त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

बंगाली देवनागरी गुजराती गुरुमुखी कन्नड मल्याळी ओरिसा तामिळ आणि तेलगू या नऊ लिपींसाठी सध्या काम सुरु असल्याची माहिती गुत्ता यांनी दिली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज केरळ च्या प्रस्त भागाचा दौरा करणार आहेत

लष्कर नौदल आणि तटरक्षक दलाची मदत घेण्यात येत आहे

साहित्यातल्या नोबेल पुरस्कारानं सन्मानित भारतीय वंशाचे साहित्यिक सर व्ही

नायपॉल यांचं काल लंडन श्वं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं

अनेकांनी सोशल मिडियावर मोठ्या संख्येनं या महान लेखकाला श्रद्धांजली अर्पण केली आहे